सणांम्ळे लोकांच्या जीवनात एक नवा उत्साह निर्माण होतो असं त्यांनी सांगितलं महात्मा गांधीर्जीच्या दीडशेव्या जयंतीच्या निमितानं तीच खरी आदरांजली ठरेल असं ते म्हणाले यावेळी त्यांनी देशवासीयांना दिवाळीच्या श्भेच्छा दिल्या जीवनात आरोग्य आणि समृद्धी घेऊन येणारा आणि सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देणारा असा दिवाळीचा सण असून यावेळी आपण त्याचा आनंद सर्वापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं देशवासियांनी आपल्या मूलींच्या कर्तत्वाचा सन्मान करून नारीशक्ती म्हणजेच महिलांचं सामर्थ्य आणि कामगिरी यांचा गौरव करण्याचं आवाहन त्यांनी केलं भारत की लक्ष्मी या उपक्रमाबाबत जनतेशी संवाद साधल्यावर देशभरातून या उपक्रमाला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून अनेक कर्तृत्ववान महिलांची माहिती जनतेकडून आपल्यापर्यंत पोहोचत आहे असं ते म्हणाले लोकांना एकत्र आणण्याचं आणि विरोधी विचारसरणी असलेल्यांमध्येही सहमती निर्माण करण्याचं दुर्मीळ कसब सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात होतं असं ते म्हणाले

आज भारतीय सैन्यदल आपला पायदळ दिवस साजरा करत आहे या पार्श्वभूमीवर ही भेट उत्साहवर्धक आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौ यावर जाणार आहेत ते रियाध इथं ग्ंतवणूक विषयक परिषदेत आपले विचार मांडणार आहेत या दौ यामुळे परस्पर देधांमधले संबंध अधिक दृढ व्हायला मदत मिळणार आहे

प्रकाशाचा आणि तेजाचा सण दिवाळी आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे महाराष्ट्रात आज नरकचतूर्दशी निमित्त पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्याची पद्धत आहे सकाळी सर्वांनी उत्साहानं ती साजरी केली आणि एकमेकांना फराळासह शभेच्छा दिल्या घरोघरी कंदील आणि पणत्यांची रोषणाई लक्ष वेधून घेत आहेत रस्ते रांगोळ्यांनी सजले आहेत संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची दिवाळी पहाट अनेक ठिकाणी रंगली दिवाळीच्या काळातला म्ख्य विधी असलेला लक्ष्मीपूजनाचा सणही आज साजरा होत आहे

राजधानी दिल्लीत लक्ष्मीप्जननिमित नागरिकांनी घराघरातून दिव्यांची रोषणाई केली आहे घरांच्या प्रवेशद्वारपाशी रांगोळ्याही घातल्या आहेत दिल्ली पोलिस आणि प्रशासन दिवाळी कोणताही अन्चित प्रकार घडुन नये याकरता दक्ष आहे तामिळनाडूमधल्या तिरुनवेली जिल्ह्यातल्या कृंथानक्लम गावात अनोख्या पदधतीनं फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली जाते

या गावात धार्मिक कार्यक्रम आणि लग्नसोहळ्यातही फटाके वाजवले जात नाहीत भाजपा नेते मनोहरलाल खट्टर यांनी हरयाणाचे म्ख्यमंत्री म्हणून आज द्सऱ्यांदा शपथ घेतली तर द्ष्यन्त चौटाला यांनी उपम्ख्यमंत्रीपदाची शपथ घेतली चंदीगड मधल्या राजभवन इथं झालेल्या या शपथविधी सोहळ्यात खट्टर आणि चौटाला यांना राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे

नड्डा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते भाजपा आणि जननायक जनता पार्टी आणि सहा अपक्ष यांनी एकत्रितपणे केलेल्या सरकार स्थापनेचा दावा राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी काल स्वीकारला होता श्रीलंकेत तामिळ हिंद्धर्मीय आणि अनिवासी भारतीय उत्साहात दिवाळीचा सण उत्साहात साजरा करत आहेत लोक मंदिरात दर्शनासाठी जात असून एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कयार चक्रीवादळाचं रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे येत्या पाच दिवसात ते ओमानच्या दिशेनं जाईल

मच्छीमारांनी सम्द्रात जाऊ नये हा हवामान विभागानं दिलॆला इशारा कायम आहे यामुळे येत्या दोन दिवसात देशाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्करानं आज प्न्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं राजौरी जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं भारताच्या लष्करे चौक्या आणि निवासी परिसराला लक्ष्य करत विनाकारण गोळीबार केला आणि उखळी तोफांचा मारा केला याला भारतीय जवानांनी चोख प्रत्य्तर दिलं संदरबनी क्षेत्रात सकाळी साडेसहा वाजण्याच्या स्माराला पाकिस्ताननं हा गोळीबार करायला सुरुवात केली अशी माहिती संरक्षण सूत्रांनी दिली आहे

यावेळी लेफ्टनंट जनरल रणबिरसिंग यांनी यावेळी ध्रुव शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली देशाच्या सीमेवर आणि जम्म् कश्मीरमधे शांतता प्रस्थापित ठेवण्यासाठी योगदान देणा या सर्व जवानांचं सिंग यांनी कौत्क केलं

पॅरिस इथं सुरु असलेल्या फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत प्रुष द्हेरीच्या अंतिम फेरीत भारताची सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी जोडीचा सामना अव्वल मानांकित मार्कस गिडोन आणि केविन स्काम्ल्जो जा इंडोनेशियन जोडीशी होणार आहे

ब्राझील दक्षिण अफ्रीका भारत आणि चीन या देशांचा समावेश असलेल्या बेसिक या संघटनेतल्या पर्यावरण मंत्र्यांनी हवामान बदलांसंदर्भातल्या पॅरिस करार व्यापक पद्धतीनं लागू करण्याचं आवाहन केलं आहे अमेरिका या करारातून माघार घेण्याचा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या पूर्वीच दिला आहे हा करार लागू कारण्याच्याच दृष्टीनं वितीय न्कसानाची भरपाई करण्यासाठी विकसित देशानी विकसनशील देशांना मदत करावी आणि या देशांनी शंभर अब्ज डॉलर्स उपलब्ध करून देण्याची वचनबद्धता विकसनशील देशांनी कायम ठेवावी असं या संघटनेच्या देशांनी म्हटलं आहे